आंबेक्की घाटातल्या अपघातग्रस्त बसमध्ये चार मोबाईल सापडल्यामुळे या दुर्घटनक्के अधिक प्रकाश पडू शकलि अशी शक्यता व्यक्त क्ली जात आह अलग सहा तासाच्या प्रयत्नांनंतर काल दुपारी बस बाह्य काढण्यात यंत्रणेला यश आलं पोलादपूर पोलीस वाहतूक पोलीस सह्याद्री ट्रक्स महावळच्चर ट्रक्सिच्या तरूणांनी बस बाहर काढण्यासाठी विशब्ध सहकार्य कलि न्यायविज्ञान प्रयोगशाळेचे तज्ञही घटनास्थळी पोहोचलखिसून या बसची पाहणी करून अपघात नस्कि कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे राज्याचं नवं उद्योग धोरण यखी महिन्याभरात तयार होईल उद्योग मंत्रालयानं मुख्यमंत्र्यांकडव्रासंदर्भात अंतिम प्रस्ताव सादर क्लि आह अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष दस्तिई यांनी काल कोल्हापुरात बातमीदारांशी बोलताना दिली नव्या धोरणात वीजद्वावर राज्यात सर्वत्र समान आणि इतर राज्यांच्या तुलनकमी असावयावर भर आहकोल्हापूरसारख्या छोट्या शहरांमध्ये उद्योगविस्तार करायला या धोरणात झुकतं माप असणार आह पिरदर्शक आणि सकारात्मकत्वि अधिक भर असद्वी असंही त्यांनी सांगितलं

यापूर्वी पालिका प्रशासनानं बायोमट्रिकची सक्ती कली होती मात्र गस्तिा काही महिन्यांपासून बायोमट्रिक हजरीला कर्मचाऱ्यांनी विरोध कला आह वियोमट्रिक हजरीयंत्र सतत बंद पडत असून यात कामगारांच्या हजरीप्री नीट नोंद होत नाही तर बायोमद्रिक हजरीसाठी पुरधी यंत्रं नाहीत काम करूनही आर्थिक नुकसान कामगारांना सहन करावं लागत असल्यानं कामगार विरोध करत आहत प्रत्यक्तिकर्मचाऱ्यामागक्कि बायोमट्रिक यंत्र उपलब्ध क्लि जाईल

दक्षीपंद कुन्हाडक्रिसं मृत हवालदाराचं नाव असून क्रांतीचौक पोलिस ठाण्यातून त्यांची एक वर्षांपूर्वी छावणी पोलिस ठाण्यात बदली झाली होती